मूंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्य डॉक्टरांची कृती दल नम्मण्यात यप्तार

नितिन राऊत यांची विनंती

केंद्र सरकारकडून सर्व अडथळ दूर करण्यात आल्यामुळं सरकारी डॉक्टरांच्या व्यतिरिक्त आता कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरच्या शिफारशीन्सार ही चाचणी करता यर्ष्ठल

म्ख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी आज ट्वीटरवर ही माहिती दिली

या दाम्पत्यान महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्याच उल्लंघन करून आपली खाजगी वैद्यकिय प्रॅक्टिस चालू ठखली होती

जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारच कृतिदल नक्षण्याबाबत कळविण्याच निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल आहप्र नागप्र गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील इंडियनसफारीच काम पूर्णत्वाच मार्गावर असून प्राणिसंग्रहालयात वन्य प्राण्यांचक्ष्थानांतर करुन दिवाळीपर्यंत उद्घाटनाच नियोजन करण्याच्या सूचना वनमंत्री संजयराठोड यांनी वनविकास महामंडळाला दिल्या इंडियन सफारी दिवाळीपर्यंत पर्यटकांच्यासव्वत रुजू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त काला

तथापि सद्यः स्थितीत इंडियन सफारीची बरीच कामपूर्ण झाली असून एन्ट्रन्स प्लाझा अस्वल सफारी आणि बिबट सफारी लवकरच वन विकास महामंडळाकड हस्तातंरित करण्यात यप्नार आहप्र अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली केंद्र सरकारनं घप्रलक्ष्या खासगीकरणाला विरोध करीत चंद्रप्र इथल्या वक्कोलीच्या कामगारांच्या वतीनं आजपासून तीन दिवस संप प्कारण्यात आला आहप्र या संपात जवळपास पूर्ण कामगार संघटना उतरल्या असून कोळसा उद्योगातील कमर्शियल मायनिंग बंद करा सी

च्या खासगीकरणावर रोख लावण्यात यावा तसच सी एम पी डी

एल ला कोल इंडियापासून व्याळ करण्याचा आदश माग घ्यावा ठक्कद्वार मज्रांसाठी मज्री आणि स्विधा उच्च समितीच्या शिफारशीन्सार लागू करण्यात यावा अश्या विविध मागण्या घरून कामगार या तीन दिवसीय संपात सहभागी झाल आहम्र

याकरिता नामांकन फक्त पद्म प्रस्कार संकप्त स्थळावर प्राप्त होईल पद्म विभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री ह पद्म प्रस्कार दशातील सर्वोच्च नागरी प्रस्कारांपैकी एक आहप्रा

कला साहित्य शिक्षण क्रीडा औषध सामाजिक कार्य विज्ञान अभियांत्रिकी सार्वजनिक व्यवहार नागरी सव्वा व्यापार आणि उद्योग यासह सर्व क्षम्रात विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरीसाठी हा प्रस्कार दप्रयात यप्तो

ग्राहकांना वीज दक्षक अदा करण्यासाठी म्दतवाढ दिल्यानं दैनंदिन खर्च भागविण अशक्य झाल आह त्यामूळ यातून मार्ग काढण्यासाठी केंद्राच्या मदतीशिवाय कोणताच मार्ग उरलक्षा नाही असं डॉ राऊत यांनी सांगितलं